विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी हा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कमाल मर्यादेपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचंही दोन लाख रुपये कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे

दुसरीकडे महसुली तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल डिझेल विक्रीवर प्रतिलिटर एक रूपया अतिरिक्त कर आकारण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात सादर करण्यात आला आहे ऊसाखालील शेती येत्या तीन ते चार वर्षात पूर्णपणे ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी ठिबक सिंचनावरच्या कर्जाला व्याज सवलत देण्यात येणार आहे

प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस ठाणे सुरु करणार असून त्यात अधिकारी कर्मचारी महिलाच असतील प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयात महिला आयोग कक्ष स्थापन करण्यात येणार आहे

महानगरपालिका नगरपालिका तसंच छोट्या शहरातल्या बाजारपेठांमधले रस्ते सुधारण्यासाठी नागरी सडक विकास योजना जाहीर करण्यात आली असून यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढच्या चार वर्षांत ग्रामीण भागातले चाळीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण सडक विकास योजना जाहीर करण्यात आली असून त्यासाठी एक हजार पाचशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत लातूर उस्मानाबाद परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या दष्काळग्रस्त भागात प्रकल्प राबवण्यासाठी दोनशे कोटी औरंगाबाद शहरातल्या पुरातन तीन पुलांच्या नूतनीकरणासह राज्यभरात सांस्क्रतिक पर्यटन विकासासाठी चौदाशे कोटी शाळा महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन प्रवठा आणि विल्हेवाट योजनेसाठी दीडशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि असंतुलित असल्याची टीका केली आहे वीस हजार कोटी रुपयांच्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी फक्त दोनशे कोटी रुपये तरतूद केल्याबद्दल तसंच जुन्या सिंचन प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेखही नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली

जालना औद्योगिक वसाहतीमधल्या ओम साईराम कारखान्यातल्या अपघाती मृतांची संख्या सात झाली आहे परवा झालेल्या या अपघातात उकळता लोहरस अंगावर पडल्यानं पाच कामगार जागीच ठार झाले होते तर दोन कामगारांचा काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या दोन संचालकांसह अन्य सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे

याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर बचत गटातील महिलांना आपला व्यवसाय स्थापण्यासाठी बँकेचे कर्ज मिळवून देण्यापासून कर्जाची परत फेड करण्यासही नसिब सय्यद प्रयत्न करतात यासंदर्भात नसिब म्हणाल्या

एका सामान्य कुंटूंबात राहून अन्य महिलांसाठी नसिब यांची जाणवणारी जिद्ध दिशादर्शक होय

महिला दिनानिमित्त हे टपाल कार्यालय सुरु करण्यात आलं आहे

त्यांनी विविध व्रत्तपत्रे नियतकालिके आणि आकाशवाणीसाठी विपूल लेखन केलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नऊ वाजता औरंगाबाद इथं प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

भोकरदन तालुक्यात केदारखेडा उंबरखेडा लोणगाव तसंच परतूर इथं ही कारवाई करण्यात आली

या सदस्यांना दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे

मराठवाड्यातल्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं